हा महामार्ग चित्रकूठ ांबंदा हमीरपूर आणि जलौन या जिल्ह्यांमधून जाईल या मार्गामुळे बुंदेलखंड आग्रा लखनऊ आणि यमुना दुतगती महामार्गाद्वारे देशाची राजधानी दिल्लीशी जोडला जाणार आहे चित्रकू बांदा महोबा हमीरपूर जलौन ओरेया आणि इ विहा या जिल्ह्यांच्या विकासात या मार्गाची महत्वाची भूमिका असेल प्रधानमंत्र्यांनी हर घर जल या नळपाणी योजनेचेही सुरुवात केली या योजनेमुळे बुंदेलखंड शेल्या हजारो घरांना या योजनेचा लाभ होणार आहे अमेरिका तालिबान दरम्यान झालेल्या शांतत करारामुळे अफगाणिस्तानात शांती सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित होऊन अहिंसेचा अंत होईल असं म्हणत भारतानं या कराराचं स्वागत केलं आहे या करारामुळे दहशतवादाचं उच्चाटन होऊन राजकीय स्थिरता येईल असं परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी बातमीदारांना सांगतलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज एका दिवसाच्या कोलकत्ता भे प्रिर जाणार आहेत या भे ति ते कोलकत्ता इथं राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांसाठीच्या नव्या संकुलाचं उद्वाउं करतील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे जवान तसंच अधिकाऱ्यांसाठी नेमबाजीच्या सरावासासह इतर प्रशिक्षणाची व्यवस्था आणि निवासाची सोय या संकुलात असणार आहे शहा यांच्या भेशीच्या पार्शंभूमीवर कोलकत्यात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सार्वत्रिक आरोग्य सुरक्षेचं उद्दिष्ट गाठण्यात भारताला यश आलं असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्ट े हर्षवर्धन यांनी म्हाक्रिं आहे

आरोग्य क्षेत्रात नवा अध्याय रचत सर्वांसाठी आरोग्य या उद्दिष्टाची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं भारत सक्षम असल्याचंही ते म्हणाले सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी कोणत्याही निष्कर्षावर पोचण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे ते काल आयआयटी मद्रास ध्व बहिःशाल व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते तीन शेजारी देशांमधल्या धार्मिक छळ सोसाव्या लागलेल्या अल्पसंख्य समुदायातील नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी सुधारित नागरिकत्व कायदा आणल्याचं याविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले लोकशाहीमधे सर्वानाच आंदोलन करण्याचा अधिकार आहे मात्र तो कायदेशीर चौकटीला धरुनच असावा असं त्यांनी सांगितलं प्राप्तीकर विभागाच्या गुप्तवार्ता विभागानं तमीळनाडूतल्या चेन्नई इथल्या एका उद्योग समुहाची चारशे कोर्टीहून अधिक रुपयांची बेनामी संपत्ती जप्त केली आहे हा उद्योग समुह धातू प्रक्रिया उद्योग तसंच आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित व्यक्सायांशी जोडलेला आहे त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर गेल्या मंगळवारी धाडी क्रिण्यात आल्या होत्या या धाडींमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांतून ही संपत्ती उघड झाली या धार्डीमध्ये नियमित सर्व्हर व्यतिरिक्त काही क्लाऊड सर्व्हरही जप्त केले होते

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात केंद्रीय आरोग्यसचीव प्रीती सुदान यांनी राज्य आणि केंद्रशसित प्रदेशांच्या तयारीचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला यावावत खबरादारीचा उपाय म्हणून राज्य आणि केंद्रांमधे समन्वय साधला जात आहे असंही त्यांनी सांगितलं ओण डिली आणि दक्षिण कोरियामधे या विषाणुचा प्रादुर्भाव ज्या झपाट्यानं होत आहे ते पाहता सर्व राज्यांनी सतर्क राहून विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवावा अशा सूचना त्यांनी दिल्या सर्व राज्यांनी विमानतळ सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांची सर्व विमानतळावर योग्य प्रमाणात नेमणूक करावी तसंच या सर्व अधिकाऱ्यांना विषाणुची लागण होऊ नये म्हणून त्यांना योग्य ते साहित्य पुरवावं असंही त्या म्हणाल्या इराणमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गांचा उद्रेक झाल्याच्या पार्कंभूमीवर तिथून मायदेशी परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं भारताचे इराणमधले राजदूत गड्डाम धमेंद्र यांनी म्हाळिं आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हाऊं आहे

उत्तर भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यानं पारा थोडा खाली आला दिल्लीतल्या काही भागात संध्याकाळी पावसाला सुरुवात झाल्यानं ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती अवकाळी पावसामुळे दिल्ली विमानतळावर उतरणारी काही विमान लखनौ अमृतसर अहमदाबाद आणि जयपूरला वळवण्यात आली भूमध्य भागात झालेल्या चक्रीवादळामुळे हा पाऊस झाल्याचं हवामान विभागानं म्हार्क आहे हिमाचल प्रदेशाच्या काही भागात हिमवृष्टी झाली या भागात आजही हिमवृष्टी आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची स्वतःहून दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या घटनांमुळे ज्या ज्या ठिकाणी मानवाधिकारांचा भंग झाल्याच्या तक्रारी आहेत त्या ठिकाणी दोन सत्यशोधन पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश आपल्या तपास विभागाच्या महासंचालकांना दिले आहेत ही पथकं ईशान्य जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष आणि बाधित लोकांना भेटी देतील तसंच या हिंसाचारात प्राण गमवावे लागलेल्या लोकांच्या कुटुंबियांच्याही भेटी घेतील भारतीय पोलीस सेवा दलातले वरिष्ठ अधिकारी एस एन श्रीवास्तव यांनी काल दिल्ली पोलीस आयुकपदाचा अतिरिक्त पदभार स्वीकारला

सध्या त्यांच्याकडे दिल्ली पोलिसांच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष आयुक्त म्हणून कार्यभार आहे दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पञाईक हे काल सेवानिवृत्त झाल्यानंतर श्रीनिवास यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला दिल्लीत शांतता आणि सामाजिक सौहार्द पुनस्थांपित करणं ही आपली प्राथमिकता राहील असं त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं दिल्ली विद्यापीठातल्या तत्कालिक पदावर काम करत असलेल्या शिक्षकांच्या समस्येबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंशी आपण सविस्तर चर्चा केली असल्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी सांगितलं नवी दिल्लीतल्या शिवाजी महाविद्यालयाच्या नव्या ीरतीचं काल खरे यांच्या हस्ते उद्घा ि झालं त्यावेळी ते बोलत होते दिल्ली विद्यापीठातल्या प्राध्यापकांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात तसेच बढती संदर्भातल्या समस्याही लवकरात लवकर सोडवाव्यात अशी सूचनाही कुलगुरूंना केली असल्याचं त्यांनी सांगितलं हिवाळ्यात कामाची गती कमी करणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी व्यवहार्य अशा थंड हवामान तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या शक्यतांचा शोध घ्यावा अशा सूचना जम्मू कश्मीरमधे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आयुक्त सचीव खुर्शीद अहमद शाह यांनी दिल्या आहेत

तर पुरुषांच्या पाच हजार मी उ धावण्याच्या स्पर्धेत मंगळूरु विद्यापीठाच्या नरेंद्र प्रतापसिंह यांनं सुवर्णपदक प क्रावलं